राष्ट्रपती अभिभाषण संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाद्वारे झाला कृषी सुधारणा कायद्यांबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिन आणि राष्ट्रध्वजाचा झालेला अवमान खेदजनक असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं राज्यघटना स्वातंत्र्य देते तितकंच कायदा आणि सुव्यवस्था यांचं पालन करायलाही सांगते असं त्यांनी नमूद केलं शेतकऱ्यांना मिळणारे लाभ लक्षात घेऊन तीन कृषी सुधारणा कायदे करण्यात आले आहेत कृषी सुधारणांबाबत गेली दोन दशकं सुरू असलेल्या चर्चेला या कायद्यांद्वारे पूर्णत्व मिळालं आहे अनेक राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आहे सर्वोच्च न्यायालयानं या कायद्यांची अंमलबजावणी स्थगित केली आहे सरकार न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करेल असं राष्ट्रपतींनी स्पष्ट केलं या कायद्यांमुळे पूर्वीच्या व्यवस्थांना काही हात लागणार नाही उलट शेतकऱ्यांना नवीन सुविधा आणि नवीन अधिकारही मिळतील असं त्यांनी त्यांनी नमूद केलं अल्पभूधारक शेतकऱ्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे त्यांची संख्या दहा कोटींपेक्षा जास्त असून अशा शेतकऱ्यांना सरकारचं प्राधान्य असेल असं ते म्हणाले हमीभाव दीडपटीनं वाढवण्याबरोबरच इतर कृषीविषयक योजनांमुळं झालेल्या लाभांची माहिती दिली गेल्या वर्षात कोरोना महासाथीशी लढत असतानाच भूकंप पूर चक्रीवादळं बर्ड फ्लूपर्यत अनेक आपत्तींना सामोरं जावं लागलं सीमेवरही संघर्ष झाला

देशवासींयांचं साहस संयम आणि सेवाभाव या काळात बघायला मिळाल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं दुसऱ्यांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आत्मनिर्भर बनावं लागेल असंही त्यांनी आचार्य चाणक्य यांच्या विधानाचा संदर्भ देत सांगितलं

भारतानं इतर अनेक देशांनाही लसींचे डोस उपलब्ध करून दिले असून जगापुढे मानवतेचा आदर्श घालून दिल्याचं त्यांनी सांगितलं भारतात जगातली सर्वांत मोठी लसीकरण मोहीम चालवली जात आहे आरोग्याच्या क्षेत्रात सहा वर्षांत केलेल्या कामाचा कोरोना काळात उपयोग झाला राष्ट्रीय पोषण अभियान फिट इंडिया आयुर्वेदाला प्रोत्साहन अशा मोहिमांमुळं कोरोनाशी लढण्यासाठी बळ मिळाल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं कोरोना काळात केलेल्या विविध उपाययोजनांचीही त्यांनी प्रशंसा केली पायाभूत सुविधांबाबत झालेलं काम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उद्योजकतेसाठी सरकारकडून होणारे प्रयत्न या गोर्षींबाबतही त्यांनी माहिती दिली देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाकडं वाटचाल करत असताना संसदेची नवीन इमारत उभी राहत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला कॉंग्रेस डावे पक्ष राष्ट्रीय जनता दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तृणमूल कॉंग्रेस शिवसेना समाजवादी पक्ष आणि इतर पक्षांनी या अभिभाषणावर बहिष्कार टाकला होता दरम्यान अधिवेशनात आज आर्थिक पहाणी अहवाल सादर केला जाणार आहे

लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज सुरळीत चालावे या उद्देशानं सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे तर राज्यसभा अध्यक्ष एम वेंकैया नायडू यांनी रविवारी वरिष्ठ सभागृहातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे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

त्यामुळे स्वातंत्र्यासाठी झटलेल्यांचे संकल्प स्वप्नं यांना साकार करण्यासाठी सुवर्णसंधी मिळाली आहे त्यामुळे या सत्रात पूर्ण दशक लक्षात घेऊन चर्चा व्हाव्यात सगळ्या प्रकारचे विचार मांडले जावेत आणि उत्तम मंथन व्हावं ही देशाची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं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 देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं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

आत्तापर्यंत एक कोटी तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे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

एकूण रुग्णांची संख्या एक कोटी सात लाखांपर्यंत गेली आहे

सं रा लस जगातल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये भारतानं मोठी भूमिका बजावावी असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केलं आहे भारताची लस उत्पादन क्षमता ही जगातली सर्वात जमेची बाजू असल्याचे गुटेरेस यांनी म्हटलं आहे जागतिक लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा भारताकडे उपलब्ध आहे असा विश्वास गुटेरस यांनी व्यक्त केला आहे

बीटिंग द रिट्रीट प्रजासत्ताक दिनाच्या चार दिवसांच्या सोहळ्याचा समारोप आज नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक विजय चौकात बीटिंग द रिट्रीट म्हणजे परतीची धून या कार्यक्रमानं होणार आहे

बीटिंग द रिट्रीट सोहळ्यातली पहिली धून ही सुवर्णमहोत्सवी विजय धून म्हणून सादर केली जाईल

तर सारे जहां से अच्छा या लोकप्रिय गीताच्या धून प्रस्तुतीनं सोहळ्याचा शेवट होणार आहे बीटिंग द रिट्रीट ही एक जुनी सैन्य परंपरा आहे संध्याकाळी युद्ध समाप्तीचा बिगुल वाजल्यावर युद्ध थांबवून सैनिक युद्ध भूमीवरून परतायचे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

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं